विविध ठिकाणच्या मंदीर व्यवस्थापनांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी कोविड प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करण्यासाठी प्रेशा व्यवस्था केली आहे बहतांश मंदिरांमध्ये भाविकांनी काल पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून आलं शिर्डी तसंच शेगाव इथं भाविकांना नियंत्रित संख्येत दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात पहाटे पाच वाजेपासून भाविक दाखल होत होते काल पहाटे चरणतीर्थ झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली दर्शनपास घेऊन भाविकांनी रांग लावली होती दिवाळीचा पाडवा असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातूनही भाविक तळजापूरला दर्शनासाठी दाखल झाले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथं सप्तश्रंगी देवीचं मंदीर काल पहाटे उघडल्यानंतर भाविकांच्या हस्ते काकड आरती करण्यात आली तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्यंबकेश्वराचं ऐन सोमवारी दर्शन झाल्यानं भाविकांनी आनंद व्यक्त केला मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर पुणे जिल्ह्यातलं जेजुरी इथलं खंडोबा मंदीर पुणे शहरातलं दगडूशेट गणपती मंदीर रत्नागिरीतलं गणपती पुळे अक्कलकोट इथलं स्वामी समर्थ मंदीर आदी मंदिरांमध्ये भाविकांनी काल पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून आल

दर्शनाचं ऑनलाइन ब्र्किंग करावं लागणार असून भाविकांनी ओळखपत्र सोबत ठेवणं आवश्यक आहे औरंगाबाद जिल्ह्यात विविध मंदिरांमध्ये काल भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या वेरुळचं घृष्णेश्वर मंदीर खुलताबाद इथलं भद्रा मारोती मंदीर तसंच पैठण इथल्या संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात भाविकांनी दर्शन घेतलं औरंगाबाद शहरातल्या गुलमंडी परिसरातलं सुपारी हनुमान मंदीरही भाविकांसाठी खुलं झालं भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं काल सकाळी सुपारी हन्मान मंदिरात महाआरती प्रसाद वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला खासदार डॉ भागवत कराड आमदार अतुल सावे यांच्यासह अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल औरंगाबाद इथल्या शहागंज मशिदीत दपारची नमाज अदा केली धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका खासदार जलील यांनी यावेळी केली केंद्र सरकारने नव्यानं केलेल्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचा संघर्ष सुरु असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरुच राहील असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे

या सह्यांचं निवेदन आज सकाळी मुंबईत काँप्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांना सादर करणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं कर्मचारी भविष्य निधी संघटना ईपीएफने निवृत्तीवेतन धारकांना जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत

याशिवाय उमंग एपवरूनही जीवन प्रमाणपत्र जमा करता येणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने निवृत्तीवेतनधारकांच्या घरी जाऊन जीवन प्रमाणपत्र दाखल करून घेण्याची सशुल्क सुविधाही उपलब्ध करून दिली आहे

काल सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं मिनी बँकेचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते

साखर सम्राट आणि प्रस्थापितांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याचे संकेत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत ते काल सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं बोलत होते ऊस उत्पादक शेतकरी प्रश्नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आमची भूमिका एक असल्याचं खोत यांनी सांगितलं ते म्हणाले वेगवेगळ्या संघटना आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काम करत आहे

आणि आम्ही विस्थापितांची लढाई लढत आहोत

पाटणा इथं राजभवनात झालेल्या शपथग्रहण कार्यक्रमात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

भाजपाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली मुंबईतल्या पासपोर्ट विभागाचे प्रादेशिक अधिकारी मनोजक्मार राय आणि औरंगाबाद इथले पोस्ट मास्टर जनरल व्ही

जयशंकर यांनी याबाबत चर्चेनंतर पासपोर्ट कार्यालय लवकर सुरु करण्याचं आश्वासन दिल असल्याच खासदार जलील यांनी सांगितलं

भूषण सतई यांना नागपूरात ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवर अखेरची मानवंदना दिल्यानंतर काटोल इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले ऋषिकेश जोंधळे यांच्या पार्थिव देहावर कोल्हापूर जिल्ह्यात बहिरेवाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस आणि सैन्य दलाच्या वतीनं बंद्कीच्या प्रत्येकी दोन फैरी झाडून जोंधळे यांना मानवंदना देण्यात आली

बाफना या प्रसिद्ध सराफा पेढीचे संचालक तथा शाकाहाराचे प्रणेते रतनलाल च्नीलाल बाफना यांचं काल दुपारी जळगाव इथं निधन झालं

जळगाव जिल्ह्यासह देशात अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं

रविवारी या तरुणीचा मृत्यू झाला तिनं दिलेल्या मृत्यूपूर्वे जबानीन्सार पोलिसांनी अविनाश राजुरेविरोधात गुन्हा दाखल केला होता

माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदेपासून व्यापारी वर्गाचं नवीन वर्ष सुरु होतं

भावा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या भाऊबीजेच्या सणानं दीपोत्सवाची काल सांगता झाली काल घरोघरी बहिर्णींनी भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची तर बहिणीला भेटवस्त्र देऊन भावांनी तिच्या सुखसमुद्धीची कामना केली नाशिक इथं मध्यवर्ती बसस्थानकातल्या महिला कर्मचाऱ्यांनी काल कामावर असलेले बसचालक तसंच वाहकांना ओवाळून भाऊबीज साजरी केली

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानामुळे रेशीम उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाकडे या शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल पाठप्रावा केला होता

बालाजी गजमल असं त्यांचं नाव असून ते मानवत इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तसंच मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष होते

रेल्वे विभाग ही विशेष गाडी सर्वसाधारण शुल्क दराने चालवणार असून या गाडीसाठीचं आरक्षण आजपासून सुरू होत आहे फक्त निश्चित आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या गाडीतून कोविड प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून प्रवास करता येणार आहे

आज नांदेडहून सुटणारी सचखंड रेल्वेही दिल्लीपर्यंतच धावणार असल्याचं रेल्वे विभागानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांच्या उपस्थितीत हा फराळ वाटप कार्यक्रम झाला